स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारोह दिछीत लाल किल्ला इथं पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहणानं झाला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली या अभियाना अंतर्गत प्रत्येक भारतीयाला आरोग्य ओळखपत्र दिलं जाणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले या ओळखपत्रात वैद्यकीय अहवालाची नोंद असेल या अभियानामुळे देशातल्या विविध आरोग्य सुविधांतर्गत उपचार घेताना येणाऱ्या अडचणी द्र होतील आणि आरोग्य क्षेत्रात क्रांती होईल असं त्यांनी यावेळी नमूद केलं प्रत्येक चाचणी आजार निदान तसंच वैद्यकीय अहवाल याची माहिती या तंत्रज्ञान आधारित ओळखपत्रात नमूद असेल आणि आरोग्य समस्या द्र करण्यासाठी याचा उपयोग होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले आत्मनिर्भर भारत आता प्रत्येक भारतीयाची कल्पनाशक्ती बनला असून प्रत्येक देशवासीयासाठी हा एक मंत्र ठरत असल्याचं पंतप्रधान म्हणाले देशाच्या सैन्यदलानं विरोधक शेजारी राष्ट्रांना त्यांच्या भाषेत चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

उपमुख्यमंत्री तसंच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या समारंभ प्रसंगी राज्यपालांचं स्वागत केलं

कोरोना योद्ध्यांच्या अथक परिश्रमातून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढतच नाही तर जिंकतही आहोत असं त्यांनी यावेळी नमूद केलं सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री गायकवाड यांनी यावेळी केलं त्यांनी यावेळी उपस्थितांना तंबाख् मुक्तीची शपथ दिली

उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक दगू शेख यांचा तसंच पदक विजेत्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या समारंभात सत्कार करण्यात आला कोरोना विषाणू संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांचाही यावेळी सत्कार करण्यात आला जिल्हा प्रशासनानं काढलेल्या कोरोना विषाणूवर निवासस्थानी घ्यावयाच्या काळजी संबंधी माहिती पुस्तिकच पालकमंत्र्यांनी यावेळी प्रकाशन केलं

यावेळी त्यांनी डॉक्टर परिचारक स्वच्छता कर्मचारी पोलिस तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार केला

त्यांच्या हस्ते शासनाच्या प्रस्कारांचे मानकरी ठरलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला